भारत नेहमी प्रथ्वीच्या कल्याणाच्या दिशेनं काम करत असून कायमस्वरुपी विकासावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वसुंधरा दिनानिमित्त ते बोलत होते

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा अहवाल स्वीकारत याची एक प्रत चित्रपटाच्या निर्मात्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं याबाबतच्या व्त्तात म्हटलं आहे

मतदानासाठी उद्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्वच आस्थापनांमध्ये पूर्ण दिवसभर अथवा दोन तासांची सुटी जाहीर करण्यात आली आहे

सुरक्षा आरोग्य सेवा उद्योग व्यापार रोजगार आणि शिक्षणासह विविध मुद्यांवर बोलताना त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्यांवर टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं शेतमालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचं मोदी म्हणाले

सुदैवानं या गोदामात कोणी नसल्यानं जीवीत हानी झाली नाही अग्निशामक दलाचे चार बंब आणि दोन टँकरच्या सहाय्याने पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली नागरी वसाहतीतल्या कारखान्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरातल्या नागरिकांना ध्राचा त्रास झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आज रत्नागिरी शहरात बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली